आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा ते साडेसहा टक्के राहील असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे पाच ट्रिलीअन डॉलर्स अर्थव्यस्थेचं उद्दिष्ट गाठण्याच्यादृष्टीनं उद्योगक्षेत्राचा कायापालट करण्याची गरज या अहवालातून अधोरेखित केली आहे आणि त्याअनुषंगानं प्रत्येक क्षेत्रासाठी सुधारणाही सुचवल्या आहेत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पायाभूत सोयीसुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर अहवालात भर दिला आहे

याशिवाय भारताच्या अर्थव्यवस्थेत महिलांचं योगदान वाढवं यासाठी केंद्र सरकारनं राबवलेले उपक्रम आणि धोरणात्मक उपाययोनाही अहवालात अधोरेखित केल्या आहेत भारतासारख्या अवाढव्य अर्थव्यवस्थेच्या विकासाला सक्षम बँकीगची साथ गरजेची असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी उद्योजगता निर्यात आणि व्यवसाय सुलभतेसह इतर महत्वाच्या बाबींवर भर देणाऱ्या बहुआयामी धोरणात्मक उपाययोजना या अहवालानं अधोरेखीत केल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे

कोविंद यांच्या भाषणातून जागतिक पटलावर भारताचं उंचावलेलं स्थान अनेक दशकांपासून कायम असलेल्या आव्हानांपासून देशाची झालेली सुटका तसंच देशानं जपलेली सौहार्द आणि बंधुत्वाची मूल्यंही अधोरेखित केली असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी देशातल्या बाजारपेठांचं अर्थकारण सुरु ठेवणाऱ्या अदृष्य घटकांना सक्षम करावं लागेल याचे सुतोवाच आज संसदेत मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालानं दिले असल्याचं भारताचे प्रमुख आर्थिक सल्लागार कृष्णमुर्ती सुब्रमणिअन यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते जगातल्या अनेक देशांप्रमाणेच भारताला जागतिक आर्थव्यस्थेतल्या मंदीचा फटका बसला असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातल्या बँकीग क्षेत्राचं मूल्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुल्याइतकं असायला हवं आणि त्यादृष्टीनंच बँकीग क्षेत्रातून प्रयत्न व्हायला हवेत असं त्यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची इच्छा पुर्ण करणारा ऐतिहासिक कायदा असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे कोविंद यांनी आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते परस्पर चर्चा आणि संवाद लोकशाही बळकट करतात तर हिंसापूर्ण निदर्शनं लोकशाहीला कमकूवत बनवतात असंही राष्ट्रपती म्हणाले

आयुष्मान भारत योजनेचा जनतेच्या जीवनमानावरचा परिणाम तसंच महिला सुरक्षेसाठी सहाशेहून अधिक केंद्र स्थापन केल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण घटल्या ल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं देशाला दहशतवाद मुक्त करण्यासाठी सरकार समर्पण भावना आणि पूर्ण ताकदीनं लढा देत आहे असं कोविंद यांनी सांगितलं या बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेस राष्ट्रीय जनता दल डी एम के आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी काळ्या फिती बांधल्या होत्या असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महागाई बेरोजगारी आणि सामान्य जनतेच्या प्रशांबद्दल राष्ट्रपती काहीच बोलले नाहीत अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली तर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाची प्रशंसा केली कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधल्या वूहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना तिथून बाहेर काढायला भारतानं सुरुवात केली आहे

दिल्ली विमानतळावरुन उद्या आणखी एक विमान वूहानसाठी रवाना केलं जाऊ शकतं पाच डॉक्टरांचं पथक विशेष औषधं यांसह अनेक सुविधांनियुक्त उपकरणंही विमानासोबत पाठवली आहेत निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला दरम्यान या प्रकरणातल्या एका दोषीनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सकाळी फेटाळली अल्पवयीन असल्याचा दावा दाषीनं केला होता

भाजपानं आज दिल्ली विधानसभा निवडणूकासाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला दिल्लीतल्या जनतेला भ्रष्ट्राचारमुक्त शासन स्वच्छ पाणी तसंच शुद्ध हवा देण्याचं वचन भाजपानं जाहीरनाम्यातून दिलं आहे

समग्र विकास घडवून दिल्लीला अंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणं हा भाजपाचा मुख्य हेतू असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं आरोग्यसेवा संदर्भातलं विधेयक हे त्या सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकांच्या प्रगतीच्यादृष्टीनं आवश्यक पाऊल आहे असं मत संसदीय समितीनं व्यक्त केलं आहे समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण संसदीय समितीनं आपला अहवाल आज संसदेत सादर केला देशात सक्षम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी डॉक्टर आणि सहयोगी आरोग्य सेवकांनी सहकार्यानं काम करण्याची शिफारस या समितीनं केली आहे

चकमक झालेल्या ठिकाणावरुन शस्त्रास्त्र आणि दारुगोळाही जप्त केला असल्याचं पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितलं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंगट इथं आज झालेला चौथा टी ट्वेंटी सामना भारतानं आज सूपर आेव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत जिंकला नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडनं भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं

मात्र सलग दुसरा सामना सूपर ओव्हरच्या कोर्टात गेल्यानं क्रिकेट रसिकांना आगळीच मेजवानी मिळाली

भारताकडून लोकेश राहुलनं पहिल्या चेंडूवर षटकार तर दुस या चेंडूवर चौकार मारुन सामना जवळपास संपवलाच होता मात्र तिस या चेंडूवर राहुल झेलबाद झाल्यानं सामन्यात पून्हा रंगत आली कर्णधार विराट कोहलीनं मात्र कोणताही ताण न घेता चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पाचव्या चेंडूवर चौकार फटकावत एक चेंडू शिल्लक असताना सामना खिशात घातला